पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार परिक्षा पर चर्चा

शेतकर्यां ना मदत फेब्रुवारीतच मुख्यमंत्र्यांची ग्वाही

न्यूझिलंडविरुद्ध भारतानं क्रिकेट मालिका जिंकली

परीक्षा पे चर्चा असं या कार्यक्रमाचं नाव असून यामध्ये पंतप्रधान विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशीही संवाद साधणार आहेत परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडाव्यात तसंच विद्यार्थ्यांचं मानसिक धैर्य उंचावणं हा या कार्यक्रमाचा उद्येश आहे आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल या कार्यक्रमामध्ये भारतीय विद्यार्थांसोबत दक्षिण पूर्व अशिया आणि रशरया सह विविध देशांमधील विद्यार्थी सहभागी होतील अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली

आम्ही शांतताप्रीय आहोत पण आमच्या सीमांचं रक्षण कोणत्याही परिस्थितीत करण्याइतके सामर्थ्यशालीही आहोत हे सर्वांनीच ध्यानात ठेवावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताकदिन शिबिराच्या सांगता समारंभात बोलत होते गोयल केंद्रीय वित्त मंत्री पियूष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या मुख्या कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली बँकांची स्थिती आणि कार्यपद्धती याचा आढावा या बैठकीत गोयल यांनी घेतला नुकत्याच बळकटीकरण झालेल्या बॅकांकडून अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक पतपुरवठा व्हावा आणि बॅकिंग सेवांचा लाभ सर्व गरजूपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली वित्तमंत्री अरूण जेटली अमेरिकेमध्ये सध्या उपचार घेत असून या खात्याचा अतिरिक्त कारभार सध्या गोयल यांच्याकडे आहे भाजप बैठक राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पीकविमा रक्कम आणि दृष्काळी मदत फेब्रवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी म्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे भारतीय जनतापार्टीच्या काल जालना इथं झालेल्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीनंतर महावीर चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या महाआघाडीच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी जोरदार टीका केली येत्या निवडणुकीत जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लढू असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला या बैठकीसाठी राज्यभरातून भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री सहभागी झाले होते आम्हाला शिवसेनेकडून यूतीची अपेक्षा आहे निर्णय शेवटी त्यांनी घ्यायचा आहे या शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी यूतीच्या संदर्भातील चर्घेचा चेंडू पुन्हा शिवसेनेकडे टोलावला आहे भाजप कार्यकारणीचे पहिले सत्र संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दरम्यान महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ होता आणि राहील असं सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर केलं मराठा आरक्षण मराठा आरक्षणासाठी राज्य मागास प्रवर्ग आयोगानं तयार केलेल्या अहवालातील काही भागामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते हा राज्य सरकारचा दावा मुंबई उच्च न्यायालयाने काल फेटाळला हा अहवाल जसाच्या तसा सर्व याचिकादार आणि प्रतिवाद्यांना देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले

यावेळी फ्रान्सच्या दुतावासाचे आणि बँकेचे तसंच महामेट्रोचे आणि वित्तमंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते

स्वारगेट इथे मल्टी मॉडेल ट्रांसपोर्ट हब स्थापन करण्यात येईल डेक्कन जिमखाना आणि संभाजी पार्क मेट्रो स्टेशनचं निर्माण पुणेरी पगडीच्या आकारात केलं जाईल असं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची या करारानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

ऐकूया याबाबतचा हा संकलित वृत्तांत

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि सातारा जिल्ह्यातील मलकापूर मध्ये नगराध्यक्षपद कॉंग्रेस उमेदवारानं जिंकलं रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेलं श्रीगोंद्याचं नगराध्यक्षपद कॉप्रेसकडे गेलं असलं तरी पालिकेत बह्मत भाजपाला आहे महादुलातही भाजपानंच बहुमत पटकावलं आहे कॉप्रेसला मलकापुरात बहुमत मिळालं इतर दोन नगरपरिषदांमध्ये कोणालाही स्पष्ट बह्मत नाही आरमोरीत राष्ट्रवादी कॉप्रेस तर कर्जत मध्ये शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत पूणे जिल्ह्यात आळदी सोलापूरात दुधनी नाशिकमध्ये दिंडोरी गोंदियात अर्जुनी आणि बीड जिल्ह्यात बीड इथं प्रत्येकी एका जागेसाठी पोट निवडणुक झाली

राजापूर फलटण पन्हाळा यावलबूलडाणा आणि गोरेगाव इथं प्रत्येकी एका जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात स्वराज इंडियाधे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव हे देखील सहभागी झाले ऐकूया या बाबतचा वृत्तांत

राज्यपाल भारत जगातील सर्वात यूवा देश म्हणून उदयास येत असून अनिवासी भारतीय यूवकांनी भारताच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं

राज्यात भेटीवर आलेल्या या शिष्टमंडळानं पूण्यातील आय

पार्क तसंच पुस्तकांचं गाव असलंल्या भिलार या गावाला आणि महाबळेश्वरलाही भेट दिली

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तान देशात प्रथमच भारतीय रेल्वेच्या वतीन हा उपक्रम राबवण्यात येत आहे

हवामान राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात बरीच घट झाली असून हवेतला हा गारवा अजून दोन दिवस कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान सर्वत्र कोरडं आहे तापमानात दोन दिवसांनंतर वाढ संभवते

पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार परिक्षा पर चर्चा

शेतकर्यां ना मदत फेब्रुवारीतच मुख्यमंत्र्यांची ग्वाही

न्युझिलंडविरुद्ध भारतानं क्रिकेट मालिका जिंकली